तामिळनाडुत वेल्लोरे मतदार संघातलं मतदान रद्द तामिळनाडूत टी टी

दिनकरन यांच्या नेतृत्वाखालच्या ए

महाराष्ट्राच्या अनेक भागात गेल्या काही दिवसात अवकाळी पावसामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे ते आज सोलापूर जिल्ह्यात अकलूज इथं प्रचारसभेत बोलत होते झालेल्या हानीची माहिती राज्यसरकारकडून घ्यावी आणि पीडितांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे निर्देश आपण अधिका यांना दिले आहेत असं ते म्हणाले माढा लोकसभा मतदारसंघातले भाजपाचे उमेदवार रणजिंतसिंग निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या सभेला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित होते भारताला महाशक्ती बनवण्यासाठी मजबूत सरकार हवं मात्र काँग्रेस आणि इतर पक्ष तसं सरकार देऊ शकत नाहीत मजबूत देशासाठी मजबूत नेता पाहिजे असं मोदी म्हणाले लोकांचा विधास हेच आपलं भांडवल असून बह्मत असल्यानंच आपल्याला ठोस निर्णय घेता आले तसंच भ्रष्टाचार आणि महागाईला आळा घालता आला असं त्यांनी सांगितलं मागास असल्यानं काँग्रेसनं आपली बदनामी सुरु केली असून आता सगळे मोदी चोर असतात असं ते सांगू लागले आहेत देशाच्या जवानांच्या पराक्रमावर विरोधक शंका घेत आहेत अशा लोकांना मतदारच शिक्षा देतील असं मोदी म्हणाले शरद पवार आपल्यावर कुटुंबावरुन टीका करत आहेत मात्र अवघा देशच आपला परिवार आहे असं सांगत मोदी यांनी पवारांवरही टीका केली पराभवाच्या भितीनं पवारांनी माढ्याच्या मैदानातून पळ काढला असं ते म्हणाले अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळानं देशातल्या गुजरात मध्यप्रदेश राजस्थान मणिपूर आणि इतर भागात मृत्यू पावलेल्यांच्या क्ट्रंबियांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे

या पावसामुळे उद्ववलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व प्रकारची मदत दिली जाईल असंही आधासनही मोदी यांनी ट्विटरवरुन दिलं आहे सर्व पिडितांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं मोदी यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या दुस या टप्प्यासाठीचा प्रचार काल संध्याकाळी संपला असून उद्या होणा या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे

निवडणूक प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा प्रयोग झाल्यामुळे तामिळनाडूतल्या वेल्लोरे मतदारसंघातलं मतदान निवडणूक आयोगानं रद्द केलं आहे एकंदरच तामिळनाडूतल्या सर्वच मतदारसंघांमधे निवडणूक खर्च अधिक होत असल्यानं धनशक्तीचा वापर रोकण्यासाठी निवडणूक आयोगानं विशेष उपाययोजना केल्या आहेत

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे अशोक चव्हाण भाजपाच्या विद्यमान खासदार प्रितम मुंडे वंचित बहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या मातब्बरांचं भवितव्यही उद्या मतदार राजा ठरवणार आहे

हासन मंड्या तुमकुरु आणि बंगळुरु ग्रामीण हे मतदारसंघ संवेदनशील असल्यानं तिथं अतिरिक्त पोलीस बळ तैनात केलं आहे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या पाच कंपन्याही तैनात केल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या तिस या टप्प्यासाठी प्रचाराला आता वेग आला आहे

मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते या मतदारसंघांमधे प्रचारसभा घेत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातमधे दोन दिवसांचा प्रचारदौरा करणार आहेत हिम्मतनगर सुरेंद्रनगर आणि आणंद इथं आज त्यांच्या प्रचारसभा होणार आहेत उद्या सौराष्ट्रात अमरेली इथं त्यांची सभा होणार आहे काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी उद्या गुजरातमधे भूज आणि वंथली इथं तर परवा बार्डली इथं प्रचारसभा घेणार आहेत तामिळनाडूतल्या आंदिपट्टी भागातल्या टी टी

दिनकरन यांच्या नेतृत्वाखालच्या ए

दिनकरन यांची ए एम एन के पार्टी आंदिपट्टी विधानसभा मतदार संघासाठीची पोटनिवडणूक लढवत असून उद्या लोकसभा निवडणुकीबरोबर इथं मतदान होणार आहे

जवळपास दहा आयकर अधिका यांनी यावेळी दोन तास घराची झडती घेतली पक्षाचे नेते एम

स्टॅलिन यांनी या कारवाईचा निषेध केला आहे विहारमधे कटिहार लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार करताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगानं समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांना नव्यानं नोटीस बजावली आहे आझम खान यांनी उत्तरप्रदेशातल्या रामपूर मतदारसंघात घेतलेल्या प्रचारसभांमधे आक्षेपार्ह वक्तव्यं केलं होतं

जगातली तिसरी सर्वात मोठी लोकशाही असलेल्या इंडोनेशियात आज सार्वत्रिक निवडणुका सुरु आहे यात अध्यक्ष संसद सदस्य आणि स्थानिक परिषदांच्या निवडणुकीसाठी एकाच दिवसात मतदान होत असल्यानं जगाच्या निवडणुक इतिहासातलं हे सर्वात गुंतागुंतीचं जटील मतदान मानलं जात आहे

अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष जोको विदोदो यांचा सामना माजी लष्करप्रमुख प्रबोवो सुवियांतो यांच्याशी होत आहे मतदान संपताच मतमोजणी सुरु होणार असून निकालाचे कल मिळायला लवकरच सुरुवात होईल मात्र अधिकृत निकाल मेआधी जाहीर होण्याची शक्यता नाही आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांचा सामना होणार आहे

प्रथम फलंदाजी करताना पंजाबनं सलामीचा फलंदाज के एल राह्लच्या तडाखेबंद अर्धशतकी तसंच आर

देशभर आज महावीर जयंती पारंपारिक पद्धतीनं उत्साहात साजरी होत आहे

भगवान महाविरांचे भक्तगण मंदिरामधे जाऊन भक्तीभावानं पूजा अर्चा करतात प्रसाद अर्पण करतात आणि या भक्तीसोहळ्यात रममाण होतात महावीर जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत जम्मू कश्मीर सरकारनं आपल्या कर्मचा यांसाठी एक परिपत्रक जारी केलं असून त्यात कोणत्याही बेकायदेशीर संघटनाशी कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबध ठेवू नये अस सांगितल आहे जमाते इस्लामी जम्मू कश्मीर तसंच जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंटचा यासिन मलिक गट यांना केंद्रसरकारनं बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केलं आहे